शेंद्रा िं कौशल्य विकास संकुल तसंच येत्या काही वर्षांत औरंगाबादमध्ये आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र उभारण्यात येईल अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली बीडकीन ध्वं पाचशे एकरवर अन्न प्रक्रीया उद्योग सुरू करण्यात येतील त्यातील शंभर एकर जागा महिला उद्योजकांसाठी राखीव असेल आणि येत्या जूनमध्ये या प्रकल्पांच्या कामाचा प्रारंभ होईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं प्रदर्शन संयोजक लघू उद्योजकांच्या संघटनेनं मराठवाङ्यात लघू उद्योजकांची मोठी ताकद उभारल्याचे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले उद्योजकांनी मंदी आहे म्हणून रडत न बसता लढावं असं आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी केलं शेती उद्योग पाणी पुरवठा या क्षेत्रातील समस्या सोडवून राज्य प्रगतीपथावर नेणं हा मुख्यमंत्र्यांचा उद्देश असल्याचं उद्योगमंत्री आणि औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी म्हटलं कृषी प्रक्रीया उद्योगात येत्या काळात भरीव काम होईल असं त्यांनी यावेळी नमुद केलं मराठवाङ्यात औद्योगिक वसाहत विकसित करण्यावर अधिक लक्ष केंद्रित करण्यात येत असून सोळा नव्या उद्योगांची उभारणी सुरू असल्याचं देसाई यांनी सांगितलं

आप्पासाहेब हे नाशिक शहरातल्या आडगावचे सुपुत्र आहेत आप्पासाहेबांच्या निधनाचं वृत्त कळताच आडगावात शोककळा पसरली आहे हवामानाची स्थिती अनुकूल नसल्यानं आप्पासाहेबांचं पार्थिव आणायला उशीर होत असून हवामानाची स्थिती सुधारताच विमानानं त्यांचं पार्थिव आणलं जाईल अशी माहिती प्रशासनाच्या सूत्रांनी दिली आहे

किनवट माहूर आणि हिमायतनगर या तालूक्यांमधले बदली केलेले शिक्षक बदलीच्या ठिकाणी रूजू न झाल्यामुळे त्यांच्याविरोधात ठराव संमत करून या शिक्षकांची सेवा समाप्त करावी अशी शिफारस जिल्हापरीषदेनं राज्य शासनाला केली आहे मुंबई पोलीसांच्या एका पथकानं फरार गुन्हेगार एजाज लकडावाला याला बिहारची राजधानी पटणा धिं अटक केली आहे अशी माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी दिली आहे ते बातमीदारांशी बोलत होते

लकडावाला याला उद्या मुंबईत आणलं जाईल त्यानंतर त्याला स्थानिक न्यायालयात सादर केलं जाईल लकडावाला यानं कुख्यात गुंड दाऊद ब्राहीम छोटा राजन आणि छोटा शकील यांच्यासाठीही काम केलं आहे दरम्यान मुंबई पोलीसांनी केलेली कारवाई अभिनंदनास पात्र असल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे

सर्व मतदान केंद्रांवर चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे

शासकीय विभागांमधलं खासगीकरण थांबवावं तसंच जुनी निवृत्त वितेन योजना लागू करावी यासह त्विर मागण्यांसाठी वर्धा जिल्ह्यातल्या विविध कामगार आणि कर्मचारी संघटनांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता

जिल्ह्याधिकाऱ्यांना आपल्या मागण्याचं निवदेन सादर केल्यानंतर मोर्चाचा समारोप करण्यात आला अमरावतीत कालपासून विभागीय क्रीडा स्पर्धेला सुरुवात झाली अमरावतीचे विभागीय सहसंचालक एस

उमाळे यांनी या स्पर्धेच उद्घाटन केलं अमरावती आणि अकोला जिल्ह्यांच्या कब्बङ्डी संघांमध्ये स्पर्धेचा उद्घाटनाचा सामना झाला अमरावती आय

आय च्या प्रांगणात सुरु असलेल्या स्पर्धेत कबङ्डी व्हॉलीबॉल क्रिकेट खो खो लांब उडी उंच उडी धावणे या या क्रीडा प्रकारांचा समावेश आहे भारत दर्शनासाठी आलेल्या तीन ऑस्ट्रेलियन तरूणीच्या रिक्षाला काल संध्याकाळी म्हसळा तालुक्यातील आंबेतघाटात अपघात झाला या अपघातात एक तरूणी किरकोळ तर दोघी गंभीर जखमी झाल्या आहेत आंबेत घाटात एका वळणावर अंदाज न आल्यानं त्यांची रिक्षा पलटली आणि तिघीही जखमी झाल्या ही बातमी स्थानिकांना कळल्यानंतर त्यांनी जखमींना तातडीनं माणगावच्या रूग्णालयात दाखल केलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत